केल्यानं राज्याच्या परकीय गुंतवणूकीत वाढ होत असल्याचं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

प्रशिक्षणार्थी सैनिकांनी दिक्षांत समारोहात परेडचं प्रदर्शन केलं

देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी इथं केले पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत मायडीया टेक्नोलॉजी पार्कच्या कोनशिला अनावरण समारंभ प्रसंगी मूख्यमंत्री बोलत होते चीनच्या उद्योगांना राज्यात आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे चायनिज क्लस्टर विकसीत करण्यात मदत होईल असे श्री फडणवीस यांनी सांगितले राज्यात परदेशातील उद्योजकांना उद्योग स्थापनेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असेही ते म्हणाले औद्योगिक सुधारणांमुळे महाराष्ट्र परकीय उदयोजकांचे आवडीचे ठिकाण बनले आहे

हे आजवरचे सर्वोच्च स्थान असून यात महाराष्ट्राचे योगदान अधिक आहे या धोरणाअंतर्गत उदयोगांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे त्यामुळे भविष्यात अधिकाधिक परकीय गूंतवणूक राज्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

तिचा शोध घेणाऱ्या पथकातल्या शिकाऱ्यानं या वाघिणीला बेशूद्ध करण्याचा प्रयत्न केला मात्र वाघिणीनं आक्रमक होऊन शोध पथकावर चाल केल्यामुळे तिच्यावर बंद्कीतून गोळी झाडली गेली त्यात तिचा मृत्यू झाला

शवविच्छेदनासाठी वाघिणीचं शव नागप्रला नेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

सी एम

जालना जिल्ह्यातल्या निर्माण झालेल्या द्रष्काळी परिस्थितला समोरे जाण्यासाठी सरकारकडून आवश्यक सर्व उपाय योजना केल्या जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री देवंद्रे फडवणीवस यांनी दिली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी द्रष्काळ आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते

अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या आठ पैकी सात तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून मंठा तालुक्यातल्या दोन महसूल मंडळांचा यात समावेश आहे आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं म्ख्यमंत्र्यांनी सांगितलं पंतप्रधान आवास योजना जलय्क्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना मुख्यमंत्री पेयजल आदी योजनांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे स्रू असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले

या अध्यादेशाम्ळे कंपनी विषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होईल परिणामी उद्योग करण्यातल्या सुलभतेला प्रोत्साहन मिळणार आहे

या अधिनियमान्सार इतर कंपन्यांच्या त्लनेत लहान कंपन्या आणि एका व्यक्तीच्या मालकीच्या कंपन्यांसाठीच्या दंडाची रक्कम निम्मी करण्यात आली आहे आतापर्यंत एक कोटी वीस लाख पेक्षा जास्त नागरिकांनी अटल पेंशन योजनेसाठी नोंदणी केली आहे

इच्छुक नागरिकांना आपलं बचत खातं असणाऱ्या बँक किंवा टपाल कार्यालयातून या योजनेसाठी नोंदणी करता येईल या योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या नागरिकांना आपल्या ग्ंतवण्कीच्या प्रमाणात वयाच्या साठाव्या वर्षानंतर दरमहा एक हजार ते पाच हजार रूपये इतकी रक्कम मिळणार आहे सशक्त भारताच्या निर्माणासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी युवकांनी आपली गुणवत्ता उपयुक्त असल्याचे दाखवून द्यावे सर्वसामान्यांचे दःख आपलेसे करून ते दूर करण्याची सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन विम्क्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग विभागाचे राज्यमंत्री श्री मदन येरावर यांनी आज मंबई इथं केलं

त्यावेळी श्री येरावर बोलत होते

यामुळेच ते यापूढं देशसेवेसाठी पूर्णतः सर्मपीत झाले आहेत

या प्रशिक्षण कालावधीत उत्कृष्ट कार्यप्रदर्शन करणाऱ्या सैनिकांना सन्मान पदक देऊन गौरविण्यात आलं सर्व क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल प्रताप ट्रेनिंग कंपनीच्या रिक्रट विक्कीला सर्वश्रेष्ठ रिक्रट ट्राफी प्रदान करण्यात आली लेफ्टनंट जनरल आय

घ्मान आणि भूदल विभागाच्या अधिकारी यांनी आजच्या या संचालन परेडचं अवलोकन केलं ब्लडाणा मध्ये मागणी पेक्षा प्रवठा कमी असल्याने जिल्ह्यातील साडेपाच लाखावर शीधापत्रिका धारकांची दीपावली नाराजीत साजरी होणार असं दिसून येते दाळीचा अत्यल्प तर साखरेचा साठाच उपलब्ध नसल्याम्ळे जिल्ह्यातील स्वस्त धान्य द्कानदार मेटाक्टीस आले आहे राष्ट्रीय अन्न स्रक्षा लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे दीपावली निमित्त स्वस्त धान्य द्रकानातून उडीद आणि हरभरा दाळ देण्याचे जाहीर करण्यात आले मुख्यमंत्र्यांनीही दीपावलीपूर्वी दाळीचे वितरण करण्याची घोषणा केली मात्र ब्लडाणा जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी मागणीपेक्षा कमी दाळीचा साठा आला तर साखरेचा साठाच शिल्लक नाही अशा परिस्थितीत जिल्ह्यातील स्वस्त धान्य द्कानदारांसमोर धान्य वितरीत करावे तरी कसे असा पेच निर्माण झाला आहे भारतीय क्रिकेटपटू यज्वेद्र चहलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आय सी सी च्या एक दिवसीय सामन्यांच्या मानांकनात पहिल्या दहा मध्ये स्थान मिळवलं आहे नुकत्याच वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत चहलनं केलेल्या कामगिरीमुळे त्यानं आंतरराष्ट्रीय मानांकनात आठव्या स्थानावर झेड घेतली

जर्मनीत सारब्र्केन इथं सुरु असलेल्या सारलॉ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताच्या शूभंकर डे चा सामना चीनच्या पेन्गबो रेन यांच्याशी होणार आहे

भारताच्या पारुपल्ली कश्यपचा मात्र उपांत्यपूर्व सामन्यात पराभव झाला